भागवताचार्य वा ना उत्पात यांचं कोरोनामुळे निधन आता सविस्तर बातम्या साखर मूदतवाढ देशातील साखर कारखान्यांना यावर्षी त्यांच्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या कोटयातून साखरेची निर्यात करण्यासाठी सरकारनं आणखी तीन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे अन्न मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध कुमार सिंग यांनी पीटीआयला दिली

महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू तेलंगण आणि हरयाणा या राज्यांसाठी ही मंजूरी देण्यात आली आहे इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याकडून याबाबत प्रस्ताव आल्यानंतर मंजुरी देण्यात येईल तसंच खरीप हंगातील डाळी आणि तेलबियांना बाजारात किमान हमी भावापेक्षा कमी भाव मिळाल्यास त्यांची किमान हमी भावानंच खरेदी केली जाणार आहे

यामूळे शेतकऱ्यांना आता किमान हमीभावानं भात पिकाची विक्री करण्याची मुभा मिळणार आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं खरीप हंगामातील अन्नधान्याची केंद्र सरकारमार्फत खरेदी करण्यासाठी एकसमान निकष निश्वित केले आहेत

त्याबद्दलचा हा वृत्तांत स्क्रिप्ट साखर उद्योगाकडून उत्पादित होणारे सर्व इथेनॉल खरेदी करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यानंतर वेस्ट इंडिया श्गर मिल्स असोसिएशन ने प्ढाकार घेऊन वाढीव इथेनॉल निर्मितीच्या दृष्टीनं साखर कारखान्यांमध्ये जनजागृती सुरु केली आहे

इथेनॉलला वाढीव दर देण्याचं आश्वासनही केंद्र सरकारकडून मिळालं असून त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात आसवनी असणाऱ्या सर्व साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घ्यावं अन्य काही कारखान्यांनी उसाचा रस थेट इथेनॉल उत्पादनासाठीच पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी

खरीप हंगामासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांना या बियाणांचा प्रवठा केला होता त्याची उगवणच झाली नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्याची दखल घेत कृषी आय्क्त कार्यालयाच्या ग्णवत्ता नियंत्रण पथकाने बियाणांची तपासणी केली त्यात बियाणांमध्ये कमतरता आढळली

नांदेड परभणी हिंगोली औरंगाबाद अहमदनगर हे जिल्हे तसेच अन्य मोठ्या विभागांमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निकृष्ट बियाणांचा फटका बसला आहे

कॉंग्रेसच्या या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता या कायद्यांना विरोध करणाऱ्या पक्षांचं म्हणणं ऐकून न घेताच संसदेत ते घाईघाईनं मंजूर करण्यात आले असं चव्हाण यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं नवी मंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सेस आणि देखभाल खर्च कमी करावा तसंच यासाठीचे कायदे सुटसुटित करावेत अशी मागणी व्यापा यांकडून केली जात आहे

अवैध गर्भपात राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयांतील अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणीसाठी माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्यात ज्या ठिकाणी अवैध गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन अहवाल सादर करणे अशा घटनांसाठी कारणीभूत असलेल्या त्र्टी शोधणे ही कामं तसंच त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करायच्या उपायोजना या समितीनं स्चवायच्या आहे

सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला आहे

पी जे अब्द्ल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दुध भूकटीचं मोफत वाटप करण्यात येणार आहे टाळेबदीच्या काळात राज्यात दूधभुकटीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे या अतिरिक्त दूध वापर आदिवासी भागातील गरोदर महिला स्तनदा माता तसेच बालकांसाठी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिले होते

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे उषा मंगेशकर यांनी अनेक मराठी हिंदी गाण्यांसह विविध भाषांमध्ये शेकडो सुमध्र गाणी गायली आहेत सुबह का तारा जय संतोषी मां आझाद चित्रलेखा नसीब अशा अनेक हिंदी चित्रपटांमधली तर मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गाणी अतिशय लोकप्रिय ठरली राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली उषा मंगेशकर यांनी गायलेल्या लावण्याना रसिकांनी प्रचंड दाद दिली त्यांची असंख्य भावगीतं भक्तिगीतंही लोकप्रिय आहेत नियतकालिक अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेच्या अध्यक्षपदी जडण घडण मासिकाचे संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांची तर उपाध्यक्षपदी चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांची निवड करण्यात आली आहे देशभरातील एकूण मूद्रित माध्यमातील नियतकालिकांच्या सुमारे पंधरा टक्के नियतकालिके मराठी भाषेत आहेत मात्र गेल्या काही वर्षात मराठी नियतकालिकांसमोर मोठी आव्हानं उभी आहेत या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मराठी नियतकालिकांच्या संपादकांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आहे

हा भूयारी मार्ग कृषी महाविद्यालयापासून सुरु होत असून स्वारगेटपर्यंत जाणार आहे

भूयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून खालून बांधकाम करण्यात येते कृषी महाविद्यालयातून निघालेले टनेल बोरींग मशीन हे सिव्हिल कोर्ट स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल झाले आहे मराठा आरक्षण मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच तहसील कार्यालयावर मराठा समाज बांधवांनी काल धडक दिली यावेळी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आल हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसीलवरही मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला

एस टी एसटीने प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात सवलत देण्यात येते त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या स्मार्ट कार्डकरता नोंदणी प्रक्रिया प्न्हा सुरु झाली आहे

ही नोंदणी कालपासून पुन्हा एसटीच्या आगारामध्ये सुरू झाली आहे सिंधुदुर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्याचे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याविषयी जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी काल जिल्हा मुख्यालयात ऑनलाईन पद्धतीन जनस्नावणी स्रू करण्यात आली होती या स्नावणी दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे काही नागरिकांना त्यांचं म्हणणं मांडता आल नाही नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार संबंधितांना त्यांच म्हणण मांडण्याची संधी मिळावी यासाठी आज प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात येणार आहे

चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खूर्द उपवन क्षेत्रात एक बिबटया मादी मृतावस्थेत आढळून आली आहे तिच्या मानेवर पोटावर आणि पायाच्या मागच्या बाजूला झालेल्या जखमा पाहता या मादीची इतर वन्यप्राण्यांशी झूंज झाली असावी असा वनविभागाचा अंदाज आहे तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच कळेल अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे

उत्पात भागवताचार्य हरीभक्तपरायण वासुदेव नारायण ऊर्फ वा ना उत्पात यांचं काल पुण्यात कोरोना संसर्गामुळे निधन झालं

पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथेच उपचारादरम्यान त्यांच निधन झालं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता सावरकर साहित्याचा प्रसारही त्यांनी जीवनभर केला तसंच स्वा सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते उत्पात यांनी पंढरपूर नगरपरिषदेचं नगराध्यक्षपदही भूषविलं होते

त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत रुक्मिणी स्वयंवर ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह प्रवचने केली

मात्र सप्टेंबर अखेरीस झालेल्या पावसामुळे साठा वाढला आहे

हवामान गेल्या चोवीस तासांत कोकणांत बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानूसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार